महिला आरक्षण विधेयकासाठी काँप्रेस आनंदानं सहकार्य करेल असं काँप्रेस अध्यक्ष राहल गांधी यांचं प्रतिपादन

नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा

चतुरंग चा अभिमानमूर्ती पुरस्कार यंदा माजी प्रधानमंत्री दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांना मरणोत्तर जाहीर

प्रभावी सुरक्षा आणि प्रत्येक क्षेत्राच्या विकासासाठी सागरी क्षेत्राबाबतची जागृती या विषयावरच्या एक दिवसीय परिषदेचं आज संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते आज पुणे इथं उद्घाटन झालं सागरी संशोधन केंद्र आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं संरक्षण गुप्तहेर संस्थेचे निवृत्त महासंचालक लेफ्टनंट विनोद खंदारे भारतीय सागरी संस्थेचे अध्यक्ष निवृत्त कमांडर राजन वीर सागरी संशोधन केंद्राचे संचालक कमांडर डॉक्टर अर्णब दास आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलग्रु प्राध्यपक नितीन करमळकर आणि इतर मान्यवर या परिषदेला उपस्थित होते प्रधानमंत्री जनऔषधी योजनेमुळे औषधोपचार घेत असलेल्या अनेक गरीब रुग्णांना मोठा दिलासा तर अनेकांना रोजगारही मिळाला आहे या योजनेचे धुळे जिल्ह्यातले लाभधारक चंद्रकांत भाऊलाल बंब यांनी आपले अनुभव आकाशवाणीकडे व्यक्त केले महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न असल्यास काँप्रेस त्याला आनंदानं सहकार्य करेल असं काँप्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज लंडनमध्ये सांगितलं लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आयोजित संवाद कार्यक्रमात आज ते बोलत होते

काँप्रेसचे सरचिटणीस अशोक गेहलोत यांनी ही माहिती दिली पक्षाचे अध्यक्ष राहल गांधी यांनी नऊ प्रमुख नेत्यांचा समावेश असलेली गाभा समिती स्थापन केली आहे

अँटोनी गुलाम नबी आझाद पी चिदंबरम अशोक गेहलोत मल्लिकर्जून खरगे जयराम रमेश रणदीप सुरजेवाला आणि के

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून लोकांशी संवाद साधणार आहेत

आकाशवाणी आणि दूरदर्शनवरच्या सर्व केंद्रांवरून तसंच यूट्यूब चॅनलवरुन आणि आकाशवाणीच्या संकेत स्थळावरुन मन की बात प्रसारित होईल हिंदी भाषेतल्या या कार्यक्रमाच्या प्रसारणानंतर लगेचच प्रादेशिक भाषांमधून हा कार्यक्रम प्रसारित होणार असून रात्री आठ वाजता कार्यक्रमाचं पुनःप्रसारण होईल

सिंधूद्र्य जिल्ह्यातली पहिली पेपरलेस ग्रामपंचायत होण्याचा मान कणकवली तालुक्यातल्या सावडाव ग्रामपंचायतीला मिळाला आहे

मुंबईसह किनारपट्टी भागात सर्वत्र आज नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे समुद्राला नारळ अर्पण करुन मच्छीमार बाधव समुद्रात होड्या सोडतात मुंबईतल्या कोळी वाड्यातून आज सणाचा उत्साह दिसत आहे उद्या रक्षाबंधनाच्या दिवशी लोकल गाड्यांना होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता रेल्वेनं आपल्या तिन्ही मार्गावरचं मेगा ब्लॉक रद्द केले आहेत त्यामुळे उद्या रेल्वेच्या मध्य हार्बर आणि पश्विम मार्गावर रेल्वेसेवा नेहमीप्रमाणेच सुरू राहिल अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली मात्र पश्चिम रेल्वेच्या वसई रोड ते विरार दरम्यान आज मध्यरात्री विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे मध्यरात्री साडेबारा ते पहाटे साडेचार वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल

रत्नागिरी जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीनं नारळी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा करण्यात आला रत्नागिरीत मांडवी किनाऱ्यावर मच्छीमार बांधवांनी नारळ अर्पण करून समुद्राला शांत होण्याची प्रार्थना केली मच्छीमारीवरची दोन महिन्यांची बंदी गेल्या एक ऑगस्टपासून संपली आहे मात्र त्यानंतर समुद्रात असलेल्या वादळी वातावरणामुळे मच्छीमार समुद्रात मासेमारीसाठी गेले नव्हते आता वादळी वातावरण निवळलं असून आज समुद्राला नारळ अर्पण केल्यानंतर पारंपरिक पद्धतीनं मच्छीमारांनी मासेमारीला सुरुवात केली रत्नागिरी शहर पोलीस आणि सीमा शुल्क विभागानंही मिरवणुकीनं जाऊन समुद्राला नारळ अर्पण केला पालघर जिल्ह्याला तसा मोठा समुद्र किनारा लाभला असून इथं सातपाटी दांडी मु्रबा नवापूर नांदगाव डहाणू तसंच इतर अन्य भागांत मोठ्या प्रमाणात कोळी बांधव राहतात म्हणून पालघर जिल्ह्यात नारळी पौर्णिमा हा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो

चतुरंग या संस्थेतर्फे देण्यात येणारा अभिमानमूर्ती पुरस्कार यंदा माजी प्रधानमंत्री दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांना मरणोत्तर देण्यात येणार आहे हा पुरस्कार प्रथमच मरणोत्तर देण्यात येणार असल्याचं संस्थेच्या पत्रकात म्हटलं आहे सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र स्वरूपाचा हा पुरस्कार येत्या ऑक्टोबरमधे पुण्यात समारंभपूर्वक प्रदान करण्यात येईल सातारा जिल्ह्यातील जेष्ठ आझाद हिंद सैनिक आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे सहकारी इब्राहिम उमर ऊर्फ बाबूमियाँ फरास यांच्या पार्थिवावर सातारा येथील गेंडामाळ कब्रस्तान मध्ये संपूर्ण शासकीय ईतमामात शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांना बंद्कीच्या फैरी झाडून पोलीस दलाने बिगुलाची शोकधून वाजवून मानवंदना दिली

त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच समाजातील सर्वच थरातील नागरिकांनी त्यांच्या सातारा मधील निवासस्थानी अंत्यदर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ

अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख पद्मविभूषण डॉ

सदानंद मोरे यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले

येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे मराठवाडा आणि विदर्भातल्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे या काळात समुद्र खवळलेला राहील